शाळाखोल्यांच्या निर्जंतुकीकरणासह सॅनिटायझर साबण आदी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत काही जिल्ह्यांमध्ये मात्र काही शिक्षकांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर गेला आहे

शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेत जाता येणार असल्याचं ते म्हणाले येत्या वीस डिसेंबरला यासंदर्भात पुन्हा आढावा घेण्यात येणार असून त्यावेळी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असं आयुक्तांनी सांगितलं

ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तांत्रिकद्रष्ट्या ऑनलाईन शिक्षण देण्यात अडचणी येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर गर्दी न होऊ देता समुपदेशन करून घरी कोणता अभ्यासक्रम स्वयंअध्ययनाने पूर्ण करता येऊ शकतो याची सूची तयार करून पालकांना देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत

सर्व शिक्षकांना शाळेत एकाच वेळी न बोलावता फक्त नववी ते बारावीच्याच शिक्षकांना शाळेत बोलवावं असं शिक्षण विभागाकड्रन सांगण्यात आलं आहे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल मुंबईत हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला प्ष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ग्रहमंत्री अनिल देशमुख मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मुतीला आदरांजली वाहिली संयुक्त महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रेरणादायी इतिहासातून सीमाभागातल्या मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ मिळेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्मा वीरांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं पवार म्हणाले

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात संग्राम पाटील हुतात्मा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ऊर्जेच्या क्षेत्रात नैसर्गिक वायूचं प्रमाण चार पटींनी वाढवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाची गरजही व्यक्त केली राज्यामध्ये तीन पक्षांनी एकत्र येऊन ज्या किमान समान कार्यक्रमावर सरकार बनवलं त्यामध्ये शंभर यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता असं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते भारतीय जनता पक्षानं सुद्धा त्यांच्या काळात ही सर्व परिस्थिती अनुभवली आहे सरकारला सवलत देणं कितपत शक्य आहे हे त्यांनाही माहित असल्याचं ते म्हणाले

या दिवशी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी केली जाणार आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसंच कोरोनाची द्सरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेऊन यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे

पंढरपूरसह आजूबाजूच्या दहा गावात संचारबंदी लागू केल्यानं नागरिकांनी या काळात गर्दी करु नये असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे

यामुळे राज्यात कोविड बाधितांची एकूण संख्या सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पंचावन्न झाली आहे काल राज्यभरात चार हजार अष्ठ्याऐंशी रुग्ण कोविड मुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

राज्यात सध्या एकोणऐंशी हजार आठशे त्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत

बीड तसंच लातूर जिल्ह्यात काल प्रत्येकी तीन रुग्णांचा तर औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला

या दिवशी ताप किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या मतदारांना टोकन घेऊन दुपारी चार ते पाच या वेळेत मतदान करता येईल त्यांच्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांकडून वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी तथा नोडल आरोग्य अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली आहे

पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एसएनडीटी महाविद्यालयातून संगीत विषयात पदव्य्त्तर पदवी घेतलेल्या चित्ररेखा देशमुख यांनी पंडित दिवाण यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं औरंगाबाद इथल्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयातल्या संगीत विभाग प्रमुख पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या स्वरशिल्प या कार्यक्रमात त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या खास पसंतीची आहेत प्रसिद्ध नाटककार दिवंगत कुमार देशमुख यांच्या त्या पत्नी तर प्रसिद्ध अभिनेते रोहित देशमुख यांच्या त्या मातुःश्री होत त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले

याकाळात कोकण मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे